राष्टपती पणेदौरा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये बँकींग क्षेत्राचं मोलाचं योगदान असून पाच लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आगामी काळात बॅकांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल पुण्यात केलं नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंटच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास एनआयबीएमचे संचालक के

धिंग्रा यावेळी उपस्थित होते दिव्यांग व्यक्तींना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बँकीग क्षेत्रानं पृढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रपतीनी यावेळी केलं रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वांमुळं आर्थिक गैरव्यवहारांवर वचक बसला आहे असंही ते म्हणाले राष्ट्रपती कालपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत लोणावळ्याच्या आय एन एस शिवाजीला राष्ट्रपतींच्या हस्ते आज मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे

जागतिक बाजारपेठेतील किमतीनुसार ही वाढ करण्यात आली आहे

विविध खाद्य पदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम म्हणून ही चलनवाढ झाल्याचं संघटनेनं म्हटलं आहे

केंद्रीय मंत्रीमंडळ प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास तक या विधेयकाच्या दुरुस्तीला काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली प्रत्यक्ष कर विवाद प्रकरणे लवकर निकाली काढण्याकरीता तयार करण्यात आलेलं हे विधेयक लोकसभेत नुकतच मांडण्यात आलं होतं

कीटकनाशकांच्या सुरक्षित वापरासाठीच्या विधेयकाच्या मसुद्याला काल केंद्रीय मंत्रीमंडळाने मान्यता दिली यामुळे शेतकऱ्याना सुरक्षित आणि प्रभावीपणे कीटकनाशके वापरता येतील आणि जैविक कीटकनाशकांचा वापर वाढण्यासाठीही मदत होणार आहे

कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयांना आणि शासकीय महाविद्यालयं तंत्रनिकेतन शाळा पोलीस दल अग्निशमन दल सफाई कामगार यांना पाच दिवसांचा आठवडा लागू नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे

हा दिवस साजरा करण्यामागची भूमिका काय आहे त्याबाबतचा हा वृत्तांत रेडियो सर्वाधिक प्रमाणात ऐकलं जाणार अत्यंत प्रभावशाली असं माध्यम आहे

बातम्या आणि कार्यक्रमांमधून दिसणारी विविधेतील सर्वसमावेशकता ही यंदाच्या दिवसाची संकल्पना आहे बहजन हिताय बहजन सुखाय हे ब्रीद जपणारी आकाशवाणी हे कार्य उत्तम प्रकारे करत आहे आजच्या डिजिक्रे युगाशी नात जोडणारी आकाशवाणी इं

विविध ऍप्स आणि मोबाईलवरही आवर्जून ऐकली जाते ही श्रोत्यांच्या पसंतीची पावतीच आहे असं म्हा लिं तर वावग ठरणार नाहीआकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून माधवी कुलकर्णीसह राजेंद्र लेले

पात्र उमेदवारांना परिक्षेचा तपशिल ईमेल आणि मेजेस द्वारे कळवण्यात आला आहे

राजीवन यांनी या परिषदेत दिली याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून शाधत शेती आणि त्यातून निर्माण होणारी अन्नस्रक्षा यासाठी हवामानाचा दीर्घकालीन आणि अच्क अंदाज मिळणे आवश्यक आहे आणि आता त्याच क्षेत्रात जगभरातील काही प्रमुख आणि प्रगत देशांच्या यादीत भारतानेही आपले नाव कोरले आहे राष्ट्रीय स्तरावरील आगामी दहा वर्षाचा हवामानाचा अंदाज देऊ शकणारी अद्ययावत यंत्रणा भारतीय हवामान विभागाने विकसित केली असून पुढील वर्षापासून हा अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे भविष्यात हाच अंदाज स्थानिक पातळीवरही ही वर कळविता येणार आहे त्यामुळेच आगामी शंभर वर्षांचा हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या संशोधन कार्यात आता भारतालाही सहभागी करून घेतलं जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याह्न विनायक सोमणी

त्याबाबतचा हा वृत्तांत हिवरेबाजार गाव पाहून आम्ही भारावून गेलो इथून प्रेरणा घेऊन आमच्या गावातही अशाच पद्धतीनं विकास करण्याचा प्रयत्न करू ही प्रतिक्रिया आहे जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या चमनलाल यांची हलीमा बेग यांनीही आपल्या अभिप्रायामध्ये हिवरेबाजारला दिलखुलास दाद दिली आहे

पदमश्री पोप िव पवार यांच्याशी चर्चा करून गावच्या विकासाची माहिती घेतली आणि विकासाचं हेच स्वप्न घेऊन हे सर्वजण आपल्या राज्यात परतले त्यांची ही भे जम्मू आणि काश्मीर तसंच लेह लडाखच्या दृष्टीनं जशी महत्त्वपूर्ण आहे तशीच अहमदनगर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातप्ते अहमदनगर

हळद सांगली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत काल हळदीच्या सौद्यांना सुरुवात झाली

नवीन हळद काढणीला सुरुवात झाली असली तरी व्यापारी आणि हमालांमध्ये सुरु आलेल्या तोलाई देण्याच्या वादातून हे सौदे लांबले होते अकि यवतमाळ शेतकऱ्यांकडून कमी किमतीत तूर खरेदी करून नाफेडला जास्त भावात विक्री केल्याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्ह्याचे माजी नगराध्यक्ष हरिभाऊ गुल्हाने यांच्यासह दोघांना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे

हवामान राज्यात सर्वत्र उबदार वातावरण आहे

उद्या सकाळपर्यंत हवामानात फारसा बदल संभवत नाही